आंतरराष्ट्रीय योगदिन जगभरात साजरा

मंगोलियात सुरु असलेल्या जिम्नॅस्टीक स्पर्धेच्या कलात्मक प्रकारात भारताच्या प्रणती नायकला कास्य पदक आंतरराष्ट्रीय योग दिवस आज देशासह जगभरात उत्साहात साजरा करण्यात आला राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह काही केंद्रीय मंत्री आणि तिर महत्त्वाच्या व्यक्तींनी देशात ठिकठिकाणी झालेल्या सामूहिक योग कार्यक्रमांमध्ये भाग घेतला

प्रधानमंत्र्यांबरोबर केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री रघूबर दास या कार्यक्रमात सहभागी झाले होते बदलत्या काळात तंदुरुस्ती आणि आजारांपासून संरक्षणावर भर देणं आवश्यक ठरलं आहे योग म्हणजे शिस्त आणि सर्मपण असून त्याचं पालन आयुष्यभर केलं पाहिजे योग शहरांपासून खेड्या पाड्यांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं आवाहन मोदी यांनी केलं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात भाग घेतला मानवजातीसाठी योग म्हणजे भारतानं जगाला दिलेली भेट असून ती निरोगी आयुष्य तसंच मन आणि शरीराच्या संतुलनाची किल्ली आहे असं राष्ट्रपती यावेळी म्हणाले उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनीही लालकिल्ल्यात आयोजित योग कार्यक्रमात भाग घेतला आजच्या काळात योग हा शारिरीक तंदुरुस्ती आणि चापल्य राखण्याचा उत्तम उपाय आहे असं त्यांनी सांगितलं योग म्हणजे काही मिनीटांचा व्यायाम नसून ती एक जीवनशैली असल्याचंही ते म्हणाले लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी संसद भवनाच्या आवारात खासदारांसह योगाभ्यास केला दिल्लीत राजपथ श्वे झालेल्या मुख्य कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर संस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंह पटेल अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रामेश्वर तेली दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सांवत आणि सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमंग यांनी भाग घेतला

योग मानवता आणि समन्वयाचा संदेश देतो आणि म्हणूनच योगाला कोणत्याही धर्माशी जोडलं जाऊ शकत नाही असं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे

नड्डा यांनी नवी दिल्ली श्रिल्या दीनदयाल उपाध्याय उद्यानातल्या योग सत्राचं नेतृत्त्व केलं त्तेर देशांमध्येही योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला संयुक्त राष्ट्रसंघाचे अधिकारी आणि राजनैतिक अधिकाऱ्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अमेरिकेतल्या न्यूयॉर्क ब्रिल्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात भाग घेतला अमेरिकेनं देशांच्या प्राधान्यक्रम यादीतून काढून टाकल्याचा भारतावर फारसा परिणाम होणार नाही अशी ग्वाही केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी दिली ते आज राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भातली परिस्थिती हाताळण्यास देश सक्षम असल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं तसंच भारतीय उद्योगांमध्ये निर्माण होणारी निर्यातीची उत्पादनं स्पर्धेत टिकून राहतील अशी आहेत त्यामुळे सरकारला याबाबत काळजी नसल्याचं ते म्हणाले प्रादेशिक चित्रपटांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळावं याकरता केंद्र सरकारकडून अनेक पावलं उचलली जात आहेत असं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे लोकसभेत यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर जावडेकर यांनी आज लेखी उत्तर दिलं

माहिती आणि प्रसारण मंत्रालयच्या वतीनं दरवर्षी उत्कृष्ट चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवलं जातं ज्यात हिंदी भाषेतल्या चित्रपटांबरोबर प्रादेशिक भाषांमधल्या चित्रपटांचाही समावेश असतो असं जावडेकर म्हणाले ऑस्कर टोरांटो बुसान आणि बर्लिन यासारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झालेल्या प्रादेशिक चित्रपटांना मंत्रालयामार्फत आर्थिक मदतही दिली जाते असं जावडेकर यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे संसदेच्या कामकाजात वारंवार होणा या व्यत्ययामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी उपाय योजना सुचवणारं एक खाजगी विधेयक आज राज्यसभेनं आवाजी मतदानानं फेटाळलं हे खाजगी विधेयक अकाली दलाचे खासदार नरेश गुजराल यांनी राज्यसभेत मांडलं होतं या विधेयकात काही त्रुटी आहेत सर्व राजकीय पक्षांशी चर्चा केल्यानंतरच या विधेयकाविषयी निर्णय घेतला जाईल असं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी या विधेयकावरच्या चर्चेत सांगितलं

बिहारचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी आज ही माहिती दिली राज्यात वाढलेल्या मेंदूज्वराच्या घटनांमुळे हा निर्णय घेतला असल्याचं रॉय यांनी पटना कें बातमीदारांना सांगितलं

समस्तीपूर शिल्या सदर रुग्णालयाला अशा पद्धतीचा विभाग उभारण्याकरता आपण आधीच मदत केल्याचं त्यांनी सांगितलं पश्चिम बंगालमधल्या हिंसाचारगूस्त भारपाडा भागाला उद्या भाजपाचं शिष्टमंडळ भेट देणार आहे पार्टीचे खासदार एस

अहलुवालिया सत्यपाल सिंग आणि व्ही

राम यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे उत्तर परगना जिल्ह्यात भारपाडा भागात काल दोन गटांमधे हाणामारी झाली होती

मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे आगीचं नेमकं कारण अजून कळलेलं नाही उत्तर सुमात्रातल्या आपत्कालीन विभागातील सूत्रांनी ही माहिती दिली सुरक्षेच्या योग्य नियमांच्या अभावामुळे डीनेशियात अशा प्राणघातक आगी लागण्याच्या घटना वरचेवर होत असतात

मंगोलियात होत असलेल्या जिमनॅस्टिक स्पर्धेतल्या कलाप्रकारात भारताच्या प्रणती नायक हिनं आज कांस्यपदक पटकावलं

चीनची यू लिनमिन हिनं सुवर्ण तर जपानच्या अयाका साकागुची हिनं रौप्यपदक मिळवलं थिओपियाला भेट देणारे भारतीय प्रवासी आणि तिथे राहणारे भारतीय यांच्याकरता परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आज मार्गदर्शक सूचना जारी केल्या त्यांनी सावधतेचा पवित्रा ठेवावा आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात असं मंत्रालयाच्या सूचनांमध्ये म्हटलं आहे

केंद्र सरकारचा आयुष्मान भारत कार्यक्रम आणि दिल्ली सरकारची आरोग्य योजना यांचा एकत्रित कार्यक्रम राबविता येईल का याबाबत तपासणी करणार असल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज त्यांनी याविषयी भेट घेतली आणि मोहल्ला क्लिनिक आणि सरकारी शाळेला भेट देण्याविषयी निमंत्रण दिलं

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू या परिषदेसाठी भारताच्या शेर्पाची भूमिका बजावणार आहेत प्रभू यांनी आज नवी दिल्ली श्वें बातमीदारांना या विषयी माहिती दिली ते म्हणाले की ऊर्जा सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्य विषयक समस्या दहशतवाद अन्नसुरक्षा या मुद्द्यांबरोबरच डिजिटल अर्थव्यवस्था आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांतल्या प्रगतीबद्दल या परिषदेत चर्चा होणार आहे

आतापर्यंत वापरल्या जाणाऱ्या पद्धतीत नोंदणीसाठी लोकांना खूप वेगवेगळी कागदपत्रं द्यावी लागत त्यापेक्षा आधारचा वापर करणं सोपं ठरेल असं महसूल सचिव अजयभूषण पांडे यांनी आज नवी दिल्ली क्रिं बातमीदारांशी बोलताना सांगितलं